कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष जाणीवपूर्वक आपला राजीनामा स्वीकारत नसल्याची तक्रार करत कर्नाटकातल्या दहा बंडखोर आमदारांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या याचिकेची नोंद घेत यावर उद्या सुनावणी घेणं शक्य आहे का हे पाहण्याचं आश्वासन दिलं दरम्यान या आमदारांची भेट घेण्यासाठी आज मुंबईत आलेले काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी

शिवक्मार यांना मुंबई पोलिसांनी या आमदारांची भेट घेण्यापासून रोखलं पोलिसांनी शिवकुमार यांना ह्या हॉटेलमध्ये प्रवेश करू दिला नाही दसरीकडे भारतीय जनता पक्षानं आज कर्नाटक विधानसभा परिसरात धरणे आंदोलन केलं सरकारनं बहमत गमावल्यामुळे मुख्यमंत्री एच

क्मारस्वामी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप आमदारांनी केली भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ आज कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांची तसंच कर्नाटकच्या राज्यपालांची भेटही घेणार आहे

लोकसभेतही शून्य प्रहरात काँग्रेस सदस्यांनी या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला

ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते विमानतळांच्या खासगीकरणातून विकासाच्या धर्तीवर रेल्वेस्थानकांचा खासगीकरणातून विकास करण्याबाबत मुंडे यांनी प्रश्न विचारला होता परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा रेल्वेच्या धार्मिक सर्किटमध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार मुंडे यांनी केली

या मंचावरून याकाळात एकूण एक्काहत्तर हजार एकोणसत्तर कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत अमरावती जिल्ह्यातल्या धारणी ताल्क्यातल्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या टिंगरे ग्रामपंचायतीतल्या दहीहंडा या गावातले साठ जण दूषित पाण्यामुळे आजारी झाले आहेत या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गावात आरोग्य छावणी उभारण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

प्रसिद्ध लेखक आणि नाटककार पू

देशपांडे यांनी या चित्रपटात पत्नी सुनिता देशपांडे यांच्या बरोबर आघाडीची भूमिका केली होती या चित्रपटाची पटकथा संवाद आणि गाणी ग

माडगूळकर यांची तर संगीत सुधीर फडके यांचं आहे

आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षी ही चित्रफीत मिळणं हा सुखद योगायोग असल्याचं संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी म्हटलं आहे

अक्षय गायकवाड आणि संदीप थिरोडे असं या दोघांचं नाव आहे भंगारात विकण्यासाठी या बॉम्बमधून धातू वेगळा करण्याच्या प्रयत्नादरम्यान बाँब फुटल्यानं या दोघांचा जागीच मृत्यू झाला

दहशतवाद विरोधी कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे असिया आंद्राबी सध्या तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे

न्यूझीलंडचे रॉस टेलर सदुसष्ट तर टॉम लॅथम तीन धावांवर खेळत आहेत